या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित असतील याशिवाय सुमारे दीड हजार लोकही या कार्यक्रमाला दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत

हा लाईट शो जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षक केंद्र बनेल असं विश्वास स्थानिक प्रशासनानं व्यक्त केला आहे बिहार मतमोजणी बिहार विधानसभा निवडणुकांच्या उद्यापासून होणाऱ्या मतमोजणीसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे

मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर निम लष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत

म्यानमार मतमोजणी म्यानमारमध्ये काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतमोजणीला सुरुवात झाली असून राष्ट्रीय सल्लागार आंग सान स्यु की यांच्या पक्षाला सहज विजय मिळण्याची चिन्हे आहेत स्यु की या देशाच्या अप्रत्यक्ष प्रमुख आहेत

लष्करी राजवट गेल्यानंतर म्यानमारमधली ही दुसरीच निवडणूक आहे

या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं

या अंतर्गत बनावट माल तयार करणाऱ्यांवर आणि असा माल ग्राहकांना विकून त्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीच्या आधारावर इंदूर ग्वाल्हेर आणि जबलपूर इथं लवकरच मालाची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत याशिवाय जागच्या जागी अन्नपदार्थांची चाचणी करण्यासाठी राज्यात नऊ फिरत्या प्रयोगशाळाही सुरू केल्या जाणार आहेत अन्नपदार्थांच्या चाचणीचा अहवाल तातडीनं न्यायालयात सादर करण्याचे आणि त्यानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत

कोरोना दिल्ली देशात कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेची चर्चा असतानात राजधानी दिल्लीत तिसरी लाट आल्याची कबुली दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी काल दिली

उत्सवांच्या काळात दिल्लीतील कोविड रूग्णांची संख्या वाढली आहे

एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे कोरोनासंदर्भातील निष्काळजीपणासुद्धा याला कारणीभूत आहे लोक तितके गांभीर्याने याकडे पाहत नाहीत असा सूर दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना लावला होता

अध्यक्षीय निवडणुकीत विजयी घोषित झाल्यावर त्यांनी काल जनतेशी संवाद साधला संसर्गाला आळा घालण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं बायडन यांनी जाहीर केलेल्या कृती दलामध्ये माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती यांचाही समावेश आहे

संघर्षामुळं इथल्या सरकारनं आणीबाणी लागू केली असल्यानं अन्न आणि इतर मदत पुरवण्यात अडचणी येत असल्याची तक्रारही संयुक्त राष्ट्रांनी केली आहे टायग्रे प्रदेशात इथिओपियाचे सैनिक आणि स्थानिक फौजांमध्ये जवळपास आठ ठिकाणी संघर्ष सुरू आहे

राजाने राजसत्तेमध्ये सुधारणा घडवून आणावी अशी मागणी करत हजारो आंदोलकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी पाण्याचा फवारा मारून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला होता थायलंडमध्ये जुलैपासून लोकशाहीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा आणि राजसत्तेच्या अधिकारांत घट करून अधिक लोकशाही आणावी अशा त्यांच्या मागण्या आहेत अझरबैजान वाद वादग्रस्त नागोर्नो कबराख प्रदेशातल्या शुशा या शहरावर ताबा मिळवला असल्याचा दावा अझरबैजानचे अध्यक्ष इल्हॅम अलीयेव यांनी काल केला त्यांच्या या घोषणेनंतर राजधानी बाकूमध्ये नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला मात्र अर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयानं अलीयेव यांचा हा दावा फेटाळून लावला आहे नागोनों कबराख या प्रदेशावरील स्वामित्वावरून अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात वाद सुरू आहे इस्राईल विमान इस्राईलच्या पर्यटकांना संयुक्त अरब अमिरातीला घेऊन जाणारं पहिलं विमान काल दुबईच्या विमानतळावर उतरलं या दोन देशांमधील संबंध सुरळीत होत असल्याचं हे निदर्शक मानलं जात आहे दुबई ते इस्राइलमधल्या तेल अवीव पर्यंत नियमित विमानसेवा सुरू करण्याचा फ्लायदुबई या विमान कंपनीचा विचार आहे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर संयुक्त अरब अमिराती आणि इस्राइल या देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत आसाम आधार नोंदणी आसाममध्ये शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे

मुंबई उपनगरातील जुहू येथील त्यांच्या घरातून एन सी बी ने अंमली पदार्थ हस्तगत केले एन सी बी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली